सप्टेंबरमध्ये जवळपास रोजच हजाराच्या घरात बाधितांचा आकडा असायचा याला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून लगाम बसायला सुरुवात झाली तर गेल्या आठ दिवसात रोजच्या बाधितांचा आकडा दीडशेच्या आसपास येऊन ठेपला आहे

तूर्तास हे आकडे दिलासा देणारे असले तरी असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलं आहे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीही अजून सामाजिक अंतराचे नियम पाळणं बंधनकारक आहे हे नियम नं पाळणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत मास्क नं घालता घराबाहेर फिरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत

त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा असं आवाहन पोलीस विभागानं केल आहे

या पार्श्वभूमीवर अन्नधान्यांच्या बाजारपेठेत खरेदीची मोठी रेलचेल असते या कालावधीत होणाऱ्या मालाच्या भेसळीवर अन्न आणि औषध प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे

पुणे शहरासह बारामती इंदापूर लोणी काळभोर यासह जिल्हयातील विविध भागात ही कारवाई करण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न विभागाचे सहआयुक्त दिलीप संगत यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे केशव घोळवे यांची आज बिनविरोध निवड झाली घोळवे हे मोरवाडी प्रभागात भाजपाचे प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी माघार घेतल्याने गुळवे यांची बिनविरोध निवड झाली तुषार हिंगे यांनी गेल्या महिन्यात उपमहापौर पदाचा अनपेक्षितपणे राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं

विभागीय महसूल उपाय्क्त प्रताप जाधव यांनी आज ही माहिती दिली

या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची मुदत काल संपली पुणे विभागात पुण्यासह सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश असून विविध राजकीय पक्षांनीच पुढाकार घेतल्यानं यंदा एवढ्या मोठ्या संख्येनं मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल झाले आहेत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत